महसूल भूमी अभिलेख ग्राम विकास विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीने स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत पत्रिकांचा ऑनलाईन वा प कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडला या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांसोबत मोदी यांनी संवाद साधला यामध्ये प्णे जिल्ह्यातील हवेली ताल्क्यातील मौजे कोंढणप्र इथळे शेतकरी विश्वनाथ म्ज्मले यांना यावेळी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन मिळकत पत्रिका वितरित करण्यात आली प्णे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमाबंदी आय्क्त एस चोक्कलिंगम जिल्हाधिकारी डॉ

चोक्कलिंगम यांच्या हस्ते लाभार्थी विश्वनाथ म्ज्मले यांना प्रत्यक्ष मिळकत पत्रिका वितरित करण्यात आली प्णे रेल्वे स्थानकातून आणखी तीन रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत

प्णे हावड़ा द्रान्तो एक्सप्रेस ही गाड़ी आठवड्यातून दोनादा धावणार आहे पूणे हजरत निजामुद्दीन द्रंतो एक्सप्रेस ही गाड़ी आठवड्यातून एकदा धावणार आहे प्णे हजरत निजाम्ददीन विशेष साप्ताहिक गाड़ी आणि लोकमान्य शिळक कामाख्या एक्सप्रेस या गाड़या स्रु करण्यात येणार आहेत आरक्षण असलेल्या प्रवाशांना या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करता येणार असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन आज साधेपणानं साजरा करण्यात आला शहराच्या जडणघडणीचे शिल्पकार असणाऱ्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या महापालिकेच्या इमारतीतील प्तळ्यास महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्ष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पालिका अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उद्योगनगरी ते मेट्रो सिपीपर्यंत विविध विकास कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला आठवडी बाजाराच्या एकदिवस आधी जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्याने आज ग्लप्रोकडी इथल्या प्णे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक मंदावली

कोबी हिरवी मिरची सिमला मिरची आणि फ्लॉवर यांच्या भावात दहा ते पंधरा क्के वाढ झाली आहे इतर फळभाज्यांचे भाव पिकून असले तरी पालेभाज्यांच्या किंमती सलग तिसऱ्या आठवड्यात वधारलेल्या आहेत

कोथिंबीर मेथी आणि पालक यांचे दर स्थिर आहेत फळ बाजारात लिंबू चिक्क् आणि पेरूच्या भावात किरकोळ घ नोंदवण्यात आली आहे कला आत्मसात केल्यानंतर नृत्याच्या स्वनिर्मितीसाठी ताल बोल आणि त्याचे गणित समजायला यायलाच हवे रंगमंचीय नृत्याचा अविष्कार करताना भौमितिक संकल्पनाही सादर करता येतात त्यासाठी आपल्या गणिती जानाचा संयोग करून शास्त्रश्द्ध रचना करता येऊ शकतात असे मत नृत्यांगना सई लेले परांजपे यांनी व्यक्त केले मॅप एपिक कम्य्निकेशन प्रा

च्या अंकनाद या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे नृत्यमय गणित या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते त्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या प्रत्येक गोष् सूंदर असतेच ती त्याच सौदर्यातून दाखवता आली पाहिजे आखीव रेखीव नृत्य हालचाली या भौमितिक संकल्पना सहजतेने स्पोजवर साकारल्या जाऊ शकतात असे सांग्रन सई लेले परांजपे यांनी पाढ्यांची नृत्यामध्ये मदत होते त्यातही मातुभाषेत पाढे पाठ केले तर त्याचा फायदा नृत्य रचना करताना होतो असेही सांगितले

प्णे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडा ासह पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा प्णे वृतांत

ताज्या पूणे वृतांतमध्ये विविध भारती पूणे केंद्रावर तोपर्यंत त्रम्ही शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार